ही नुकसान भरपाई देता यावी यासाठी या नुकसानीचे शक्य तितक्या तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचं नुकसान झालं आहे कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या अनेक जिल्ह्यांत प्रामुख्यानश्रीत मका ज्वारी बाजरी सोयाबीन कपाशी आणि केळीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार असून शिवसेना प्रमुख उद्दव ठाकरे आणि त्यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच राज्यातल्या सत्तास्थापने संदर्भातलं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे

शिवसेनेकडून सत्तेमध्ये पन्नास टक्के भागीदारी देण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं हा दावा केला आहे

नव्या सरकारमध्येही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं त्यांनी स्पष्ट केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे पाठिंब्याचं पत्र गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांना सादर केलं

बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे भावाच्या दीर्घायूष्याची कामना करत बहीण आज भावाला औक्षण करते तर बहिणीला सतत सहकार्याच्या भावनेसह भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची परंपरा आहे ऐशीवर्षाहून अधिक वय असणारज्ञागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढप्रीस्टाद्वारसितपत्रिका पाठवून मतदान करता यष्पीर आह प्रित्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की पोस्टद्वार प्रितदान करायचं हा पर्याय निवडण्याचं त्यांना स्वातत्र्य असून हा पर्याय निवडल्यास त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण कल्यानंतर हस्तिदान करता यईस

मनी लॉण्डरिंग कायद्या अंतर्गत ही चौकशी होणार आहे संचालनालयातर्फे अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा आणि बॅस्टिअन हॉस्पिटॅलिटी बरोबर राज कुंद्रा यांनी केलेल्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होणार असल्याच सांगितलं जात आहे